अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

आतापर्यंत करण्यात आलेल्या एका दिवसातील या सर्वाधिक चाचण्या आहेत

राजीव गांधी फाउंडेशन राजीव गांधी फाउंडेशन राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टमधील आर्थिक अनियमिततांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एका आंतर मंत्रीलयीन समितीची स्थापना केली आहे

सक्तवसुली संचालनालयाचे विशेष संचालक या समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत अमेरिका टिकटॉक टिकटॉकसह अन्य चीनी एचप्सवर बंदी घालण्याबाबत अमेरिका प्राधान्यानं विचार करत आहे असं परराष्ट्रमंत्री माईक पॉमपीओ यांनी म्हटलं आहे ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाची माहिती चीन सरकारला देण्यात आली असल्याचं पॉमपीओ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं टिकटॉक अॅ पमुळे वापरकर्त्यांची माहिती गोपनीय रहात नसल्यानं राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचत असल्याचा दावा अमेरिकेतील कायदेतज्ञांनी केला आहे

बोलसेरो कोरोनाची लागण झालेले ब्राझीलचे पंतप्रधान जेर एम बोल्सोनारो यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशा शुभेच्छा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत आपण त्यांच्या प्रतीस्वास्थासाठी प्रार्थना करत असल्याचं मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे सांगितलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात मध्यप्रदेश आत्मनिर्भरतेचा मंत्र आता गावांमध्येही प्रभावी ठरत असल्याचं दिसत आहे अनेक शेतकरी शेतीचा खर्च कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपकरण औजारांची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील धैर्यवाद सिंग या शेतकऱ्यानं मोटरसायकलचा वापर करून जुगाड नावाचं एक शेतीच्या कामासाठी उपयुक्त वाहन बनवलं आहे याचा उपयोग शेतातील तण काढण्याबरोबरच कृषी मालाच्या वाहतूकीसाठीही करता येतो

रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या अटीनुसार आता या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उद्योग समूहांना विमानतळ वाहतूक अथवा आदरातिथ्य यापैकी कोणत्याही क्षेत्रातील पूर्वानुभव नसेल तरी रेल्वेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल

सर्वाधिक एक हजार कोरोना रुग्ण पाटण्यात आहेत

दोन आमदारांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे

राज्यातील ही एका दिवसात झालेली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे एक मंत्री आणि एक आमदार यांचा कोरोना चाचणी अहवालही सकारात्मक आला आहे

बंगाल पश्चिम बंगाल मध्ये राज्य सरकारनं प्रतिबंधीत क्षेत्रात टाळेबंदी अधिक कडक करण्याची घोषणा केली असून उद्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व सरकारी खासगी कार्यालये सामुहीक कार्यक्रम वाहतूक व्यापार आणि औद्योगिक कामकाज बंद राहणार आहे या भागातील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची सोय प्रशासनानं केली आहे

बापट मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आकाशवाणीतील मराठी राष्ट्रीय बातमीपत्रे सध्या पुण्याहून प्रसारीत होत आहेत ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांनी पुणे आकाशवाणी केंद्राचे आणि वृत्तविभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

या संकल्प पर्वाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी किला राया पिथोरा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या आवारामध्ये वृक्षारोपण केल या स्मारकांच्या नूतनीकरणाच्या कामाचा आणि पुरातत्व विभागामध्ये सुरू असलेल्या हस्तलिखित जतन करण्याच्या कामाचा पटेल यांनी आढावा घेतला देशभर सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित सर्व कार्यालयं शिक्षण संस्था आणि मान्याताप्राप्त संस्थांनी आपल्या आवारामध्ये वृक्षारोपण कराव अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली देशाचा औषधी वारसा असलेली आवळा पिंपळ अशोक बेल या वृक्षांच रोपण करण्यात याव अशी शिफारसही पटेल यांनी केली याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार